त्याआधीकमलाहॅरीसयांनीअमेरिकेच्याएकोणपन्नासाव्याउपराष्ट्राध्यक्षम्हणूनशपथघेतली त्याअमेरिकेच्यापहिल्यामहिलाउपराष्ट्राध्यक्ष आणियापदावरविराजमानहोणाऱ्यापहिल्यादक्षिणआशियाईवंशाच्याव्यक्तीठरल्याआहेत अमेरिकेचेराष्ट्राध्यक्षम्हणूनजोबायडेनयांनी उपराष्ट्राध्यक्षम्हणूनकमलाहॅरिसयांनीशपथघेतल्यानंतरउपराष्ट्रपतीएम व्यंकय्यानायडूआणिप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीत्यांचंअभिनंदनकेलंआहे

भारतआणिअमेरिकायांच्यातलेराजनैतिकसंबंधअधिकमजबूतकरण्यासाठीबायडेनयांच्या सोबतकामकरायलाआपणउत्सुकअसल्याचंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीम्हाञेंआहे

सहापूर्णांकपस्तीस क्केव्याजदरानंहेकर्जदिलंजाईल

कालसायंकाळीसातवाजेपर्यंतचीहीआकडेवारीअसून काहीठिकाणीलसीकरणाचेसत्रउशिरापर्यंतसुरुहोते

यामागणीसंदर्भातआदित्यठाकरेयांनीकेंद्रीयपर्यावरणआणिवनमंत्रीप्रकाशजावडेकरयांनापत्रलिहीलंआहे यासाठीपर्यावरणसंरक्षणकायद्याच्याकलमांमध्येआवश्यकतरतुदहीकेलीजावी असंठाकरेयांनीआपल्यापत्रातम्ह मिंआहे राज्याच्यावनविभागालाकारवाईचेअधिकारमिळालेतर त्यामुळेखारफुर्रीचंप्रभावीसंरक्षणआणिसंवर्धनहोणंशक्यहोईलअसंठाकरेयांनीपत्रातनमूदकेलंआहे नवीदिल्लीतहोणाऱ्याप्रजासत्ताकदिनाच्यामुख्यसंचलनसमारंभातयंदामहाराष्ट्राचाचित्ररथसहभागीहोणारआहे

चित्ररथाच्यामध्यभागी भक्तीआणिशक्तीचासंदेशअसलेलीछत्रपतीशिवाजीमहाराजआणिसंततुकारामयांचीशिल्पआहेत त्याचबरोबरअनेकसंतांच्याप्रतिकृतीआणिमहाराष्ट्राचंआराध्यदैवतविठूमाऊलींचीमूर्तीयाचित्ररथाचंआकर्षणअसेल

याभागाचीदुरुस्तीवेळेतझालीनाहीतरभविष्यातजलविद्युतप्रकल्पालाधोकापोहोचण्याचीशक्यताआहे

ईपीएफओचा अस्थायी वेतनप आज प्रसिद्ध करण्यात आला यात ही माहिती देण्यात आली

प्रकाशित केलेल्या आकडेवारीत या महिन्यात सामील झालेल्या आणि ज्यांचे योगदान प्राप्त झाले आहे अशा सदस्यांचा समावेश आहे

आजग्रीनब्लॅक बेरीजयाडॉक्यूमे जीसंदर्भातबोलतानादिग्दर्शकपृथ्वीराजदासगूप्तायांनीयामाहितीप ातउत्तरपूर्वभारतातल्याग्रामीणभागातल्यामुलांचाशैक्षणि कलढाचित्रितकेल्याचंसांगितलं त्यांनीहीकल्पनाचित्रितकरायलाअडीचवर्षाचाकालावधीलागल्याचंस्पष्ट केलं आहे